या अध्यादेशानुसार आर्थिक अपराध करून पळून जाणाऱ्यांच्या भारतातल्या संपत्तीवर टाच आणता येईल भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी देश सोडून जाणाऱ्यां वर यामुळे निबंध येतील हा अध्यादेश लागू झाल्यावर आर्थिक अपराध करणार्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यासाठी भारतामध्ये परतणं बंधनकारक होईल तसंच बँका आणि अन्य आर्थिक संस्थांचा बुडालेला पस्ती वसूल करणं शक्य होईल

गडचिरोली पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं त्यांनी सांगितलं नक्षलविरोधी शोधमोहीम सुरू असं असताना ही कारवाई करण्यात आली आज वसुंधरा दिन

यावर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे प्लास्टिक प्रदुषण नष्ट करा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरण बदलाच्या समस्येला तोंड देण्याकरता एकत्रितरित्या काम करण्याचं आवाहन केलं आहे तसंच पर्यावरण संवर्धनाकरता कार्यरत असणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी पृथ्वीवर जीवसृष्टी कायम रहावी याकरता जनतेला पृथ्वी आणि नस्तिर्गिक साधन संपत्ती वाचवण्याचं आवाहन केलं आहे

नागरिक त्यांचे विचार आणि सूचना नरेंद्र मोदी अप माय गव्ह खुला मंच यावरून मांडू शकतात

यापक्री काही ध्वनीमुद्रित केलेले संदेश कार्यक्रमात प्रसारित केले जाऊ शकतील रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी विरोधातली एकजूट तोडण्याचा काही लोकांकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला राजापूर मधल्या सांगावे गावात उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांची सभा आहे या पार्श्वभूमीवर लोकांना भडकवण्याचं काम संधीसाधू लोक करत आहेत असं सांगत उद्दव ठाकरेंच्या सभेवर ग्रामस्थांचा बहिष्कार नाही मोठ्या संख्येनं प्रकल्पग्रस्त या सभेला उपस्थित राहतील अशी माहिती राऊत यांनी दिली ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती निर्माण झालीं आहे

आज दुपारी सातारा जिल्ह्यात संगम माहली अं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रतिसरकार चळवळीच्या कुमठे गटाचे ते ऊपप्रमुख तर न्यायदान मंडळाचे सदस्य होते बाबुराव जंगम आणि त्यांच्या साथीदारांनी त्यावेळच्या डिएसपी गिल्बर्ट ची खोड मोडली होती